ब्रानुसार जम्मू काश्मिर हाविधीमंडळ असल्ती केंद्रशासित प्रदक्षीतर लडाख हाव विधीमंडळशिवाय केंद्रशासित प्रदधी असस्ती ही विधध्यक्र मांडली जात असताना काँग्रद्यी डावप्रिक्ष तृणमूल काँग्रद्यी सपा पीडीपी राजद आणि तेर विरोधकांनी सदनात प्रचंड गदारोळ कलि तसंच हौद्यासमोर धरणं दक्तघोषणाबाजी कली

तत्पूर्वी विरोधी पक्ष नत्तक्रॉंप्रस्प्रिजुलाम नवी आझाद यांनी काश्मिरमधील सद्य स्थितीबाबत चर्चा करण्याची मागणी कली काश्मिरमधसिचारबंदी लागू करण्यात आली असून अनक्रीमहत्वाच्या नस्यिांना स्थानबद्व कल्याचं आझाद यांनी सांगितलं जम्मू काश्मिरशी संबंधित सर्व मुद्यांवर चर्चा करायला सरकार तयार असल्याचं गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं

प्रस्तावावरील चर्चेत सर्व पक्षांनी सहभागी व्हावं असं आवाहन गृहमंत्र्यांनी कलि बह्जन समाज पार्टीनं या प्रस्तावाला पाठींबा जाहीर कल्प्राचं बसपाचनित्तसितीश चंद्र मिश्रा यांनी राज्यसभत्तसांगितलं

डी पी च्या राज्यसभस्तिल्या दोन सदस्यांनी भारतीय संविधानाची प्रत फाडण्याचा प्रयत्न कलि त्यानंतर या दोघांनीही सभागृहातून निघून जावं असं राज्यसभघ्धसिभापती व्यंकैय्या नायडू यांनी सांगितलं

जगबुडी वाशिष्ठी शास्त्री बावनदी काजळी अर्जुना आणि कोदवली या प्रमुख नद्या धोक्याच्या पातळीवरून वाहत आहती काल बंद पडलीी कोकण रस्विधी वाहतूक आज काही प्रमाणात सुरू झाली

कृष्णा खो यात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा शिवरा दण्वात आला आहा राष्ट्रीय कला अर्थात ललित कला अकादमी आज पासष्टावा स्थापना दिवस साजरा करत आह व्यानिमित्तानं नवी दिल्ली शि आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन संस्कृती आणि पर्यटन मंत्री प्रल्हाद सिंह पटक्रीयांच्या हस्तक्रिण्यात आलं दशीचा सांस्कृतिक नकाशा तयार करण्याचं काम संस्कृती आणि पर्यटन मंत्रालयानं हाती घरतलं असून तव्यानपूर्ण कले जाईल असं पटलीयांनी यावळी सांगितलं उन्नाव बलात्कार प्रकरणातला आरोपी उत्तर प्रदधीचा आमदार कुलदीप सिंग सेंगर आणि त्याचा साथीदार शशी सिंग याला आज दिल्ली न्यायालयात हजर कलि जाणार आह दिरम्यान या प्रकरणातल्या पिडीतच्या गाडीला झालख्खा अपघात हा पूर्वनियोजित होता किंवा नाही यावावत सी

आय चा तपास सुरु आहा

त्यावळी गिरी यांनी या बाबत पीडीतघ्या कुटुंबियांनी कोणताही निर्णय घसला नसल्याचं न्यायालयाला सांगितलं

डकवर्थ लुईस नियमानुसार हा निर्णय घष्खात आला